आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली माजी राजदूतू गौतम बंबावाले आंतरराष्ट्रीय केंद्राचे उपाध्यक्ष विजय केळकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर गणेश नटराजन अजित रानडे अजय शहा यांनी हा निबंध लिहिला आहे

एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने कल्याणी यांची निवड केली असून कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर या पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे

दरम्यान विद्यापीठाचा विधी विभाग आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांनी आज मानवी हक्क या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी परराष्ट्र सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळ्ये होते यावेळी मुळ्ये मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी यंत्रणा म्हणून राज्य आणि समाजाच्या भूमिकेवर भर दिला पिंपरी चिंचवड उपमहापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी हिराबाई घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे

याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र पाठविले आहे या लसीकरणाच्या अभियानाची अंमलबजावणी करण्याची तसेच त्यासाठीचा खर्च करण्याची जबाबदारी घेण्यास पुणे महापालिका तयार आहे असे बिडकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे राज्य परिवहन पणे सोमणी एस टी स्थानकांवर प्रवाशांकडून कोरोनाविषयक नियमावलीचे पालन होते आहे की नाही यावर हे लक्ष ठेवण्यासाठी एस टी महामंडळातर्फे प्रमुख स्थानकांवर विशेष अधिकारी तैनात केले जाणार आहेत

अंजली साबणे यांनी दिली

ऑक्सिजन प्रवठा प्रेस नोट कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केल्या जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक डॉ आणि पुरवठादारांच्या बैठकीत ते आज बोलत होते क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामान्यांच्या संपूर्ण मालिकेचे आयोजन पूण्याच्या गहूंजे स्टेडीयम इथे करण्यात आलं आहे

तथापि कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे हे सामने प्रेक्षकांविना खेळले जात आहेत

उद्याही आकाश अंशत ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडतील असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

पण तत्पूर्वी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार